महाराष्ट्रात मुंबईत उद्यापासून मोनो आणि मेट्रो सेवांचा आरंभ ब्राह्मोस ध्वनीपेक्षा जास्त वेग असणाऱ्या ब्राह्योस या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची आज आय एन एस चेन्नई या विनाशिकेवरून अरबी समुद्रात यश्वस्वी चाचणी घेण्यात आली क्षेपणास्त्राने उच्च स्तरीय आणि अत्यंत गुंतागुंतीच्या युद्धाभ्यासानंतर अचूकपणे आपलं लक्ष्य भेदलं याबद्दल केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचं आणि भारतीय नौदलाचं अभिनंदन केलं आहे डी आर डी ओ चे अध्यक्ष डॉ सतीश रेड्डी म्हणाले की ब्राह्मोस क्षेपणास्त्रे भारतीय सशस्त्र दलांच्या क्षमतांमध्ये भर घालतील ब्रह्मोस हे समुद्राच्या पृष्ठभागावरून दूरच्या अंतरावरील लक्ष्य टिपण्यास सक्षम असल्याचं रेड्डी यांनी म्हटलं आहे या बहुपयोगी ब्राह्मोसची रचना भारत रशिया यांनी एकत्रितपणे केली तयार केली आहे चीन चर्चा भारत आणि चीन यांच्यात उद्या म्हणजे सोमवारी आठव्या फेरीच्या लष्करी चर्चेला सुरुवात होईल दोन देशांमधील कमांडर स्तरावरील चर्चा एका आठवड्यात होणार आहे

भारताकडून लेफ्टनंट जनरल पी जी के मेनन या चर्चेचं नेतृत्व करणार असून यावेळी चीनने आपले सैन्य मागे घेण्याबाबत आणि शस्त्रात्र तैनात कमी करण्याबाबत काय निर्णय घेतला आहे यावर चर्चा होण्याची शक्यता आहे दरम्यान या चर्चेपूर्वी चिनीकडून लडाख सीमेजवळ क्षेपणास्त्रांसह युद्धसराव सुरु करण्यात आली आहे या चर्चे दरम्यान भारतावर दबाव आणण्याच्या उद्देशाने हा सराव केला जात असल्याचं मानण्यात येत आहे शांघाय शांघाय सहकार संघटनेची भूमिका अधिक समृद्ध करण्यासाठी भारत विधायक भूमिका बजावत आहे असं प्रतिपादन चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिस्री यांनी केलं आहे आज बीजिंगमधील शांघाय सहकार संघटनेच्या सदस्य देशांच्या अधिका यांसाठी आयोजित केलेल्या योग कार्यक्रमात ते बोलत होते अर्थशास्त्र आणि व्यापार स्टार्टअप्स आरोग्यसेवा आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये भारताने प्रस्तावित केलेल्या प्रयत्नांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले

प्राचीन सांस्कृतिक दुवे आणि सामायिक आठवणींमुळे सर्व सदस्य आणि त्यांच्या संपूर्ण प्रदेशातील लोक एकमेकांना सांस्कृतिक भेटी देऊ शकतात त्याचबरोबर चित्रपट संगीत कला योग क्षेत्रातील लोक एकमेकांना भेटू शकत असून त्यांना त्याचा फायदा होईल असंही मिस्री यांनी म्हटलं आहे

नौदल सराव भारत आणि श्रीलंका यांच्यातील संयुक्त स्लीनेक्स या संयुक्त नौदल सरावाला उद्यापासून सुरुवात होत आहे

तर भारतीय नौदलाच्या कामोरटा आणि किलतान या युद्ध नौका तसंच हलक्या वजनाची हेलीकॉपटर यांचाही सहभाग असणार आहे दोन्ही देशांचं सागरी सुरक्षेच्या क्षेत्रातील परस्पर सहकार्य दृढ करण्याच्या दृष्टीने या नौदल सरावाला महत्व आहे न्यूझीलंड पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जैकिंडा अर्डर्न यांचं विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे दोन्ही देशातील सबंध आणखी दृढ करण्याचा प्रयत्न असेल असंही मोदी यांनी ट्वीटरद्वारे म्हटलं आहे

प्राध्यापक एम विद्यासागर यांच्या नेतृत्वाखाली ही समिती कार्यरत आहे

आगामी उत्सव आणि हिवाळ्यातील हंगामात संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते असं विद्यासागर यावेळी म्हणाले

आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे

जगातील इतर देशांच्या तुलनेत हा दर अत्यंत कमी असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे

केंद्रीय पथक कर्नाटकात दाखल कर्नाटकराज्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आज उच्च स्तरीय केंद्रीय पथकानं एर्नाकुलम जिल्ह्यात पाहणी दौरा केला या पथकानं काल सबंधित उच्च स्तरीय अधिकाऱ्यांसोबत तिरूवअंनतपुरम इथं आढावा बैठकही घेतली उद्या हे पथक थ्रीसूर जिल्ह्यात दौरा करणार असून राज्यातली सध्याची कोविड परिस्थिती उपचार सुविधा प्रभावी उपचार व्यवस्थापन आदींबाबत हे पथक सविस्तर पाहणी करणार आहे

जम्म काश्मीर पर्यटन फेस्टिव्हल जम्मू आणि काश्मीर मधल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ऑटोम फेस्टिव्हलचा आज समारोप झाला उपराज्यपालांचे सल्लागार बशीर अहमद खान यांनी पहलगाम इथं आयोजित गोल्फ स्पर्धेला भेट दिली

यावेळी त्यांच्या हस्ते पर्वतीय बाईक रॅलीला झेंडा दाखवून उद्घाटन केलं

कोरोना संकटामुळे जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटनावर झालेला परिणाम दूर करण्यासाठी पर्यटन विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या वेबिनार द्वारे गुजरात आणि महाराष्ट्र राज्यातील सहल आयोजकांशीही संवाद साधण्यात आला जम्म काश्मीर हल्ला जम्मू आणि काश्मीरमधल्या पुलवामा इथं आज दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे

द्राक्ष ज्वारी मका ऊस केळी आणि सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून राज्य शासनाच्या कृषी आणि महसूल विभागाकडून नुकसान झालेल्या शेतपिकांचे पंचनामे करण्याचं काम सुरू आहे

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सोलापूर जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी करणार आहे तर राज्य सरकार हे मदतीबाबत केंद्रावर बाजू झटकत आहे असे नमूद करून अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी केंद्राकडे राज्यातर्फे शिष्टमंडळ नेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्यांच्याबरोबर येतील असा विश्वास प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला ते आज सांगली इथं भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकी नंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते कामधेन् आपल्यातील पशुत्वही सात्विक व्हावे त्याची पूजा व्हावी या हेतूने भारतीय सण उत्सवात विशेषतः दिवाळीत गायीचं महत्त्व असून वसूबारस या दिवशी गायीची आठवण ठेवून तिची पूजा करून गोधनाविषयीची कृतज्ञता व्यक्त केली जाते याच उद्देशाने राजस्थानातील बिकानेर गोशाळा आणि तुलसी गोशाळा यांच्यावतीने गौमय कामधेनु दिवाळी अभियानाच्या माध्यमातून गोबर दिवे बनवण्यात आले आहेत ऐकुयात या बाबतची अधिक माहिती

यामुळे घराचे वातावरण शुद्ध होईल आणि गायीबद्दल आदरभाव निर्माण होईल तसंच पर्यावरणपूरक दिवाळी साजरी केल्यास स्वदेशी मोहिमेला बळकटी येईल हे दिवे दोन प्रकारचे असतील एक दिवा सामान्य तेलाच्या सहाय्याने तर दुसरा देशी तुपाच्या सहाय्याने पेटवता येवू शकेल गोबरपासून बनवल्या जाणाऱ्या या दिव्यात डिंकाचा वापर केलेला आहे या दोन्ही प्रकारच्या दिव्यांची किमत अनुक्रमे दोन रुपये आणि पाच रुपये आहे आकाशवाणीबातम्यांसाठी बिकानेरहून राजीव जोशी आणि डॉक्टर ईश्वर बैरागी यांच्यासह पुण्याहून प्रशांत जाधव जावडेकर वायुप्रदुषण केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज वायुप्रदुषण समस्येवर फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला वाहतूक उद्योग आणि कचरा व्यवस्थापन अशा घटकांमुळे वायुप्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते असं सांगत ही समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं बीएस सिक्स वाहनांमुळेही वायू प्रद्षणाला अटकाव घालण्यासाठी मदत होईल असं जावडेकर यांनी सांगितलं मेट्रो सीएनजी बस आणि इलेक्ट्रोनिक बस यामुळेही वायू प्रदूषणात घट झाली आहे नागरिकांनीही जवळपासच्या अंतरासाठी चालणे किंवा सायकलचा पर्याय वापरावा तसंच वायुप्रदुषणाची अद्ययावत माहिती देणारे समीर हे मोबाईल एप देखील नागरिकांनी डाऊनलोड करावंअसं आवाहनही जावडेकर यांनी यावेळी केलं चिराग पासवान बिहार विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आपला भाजपाला पाठींबा आहे मात्र नितीशकुमार यांच्या जनता दल पक्षाला पाठींबा नाही असं लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी आज स्पष्ट केलं तसंच निकालानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल सोबत कोणत्याही प्रकारची आघाडी करण्याचा विचार नसल्याचंही पासवान यांनी सांगितलं

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे त्यापैकी ओखा गोरखपूर सूरत पुरी आणि गांधीधाम विशाखापट्टणम स्थानकांदरम्यान प्रत्येकी एक रेल्वे धावेल

उपनगरीय वाहतुकीसाठी नागरिकांना आता ही सुविधा उपलब्ध होत आहे मोनो रेल्वे सकाळी सात ते पावणे बारा आणि द्पारी चार ते रात्री साडे नऊ अशा दोन टप्प्यात सुरू राहणार आहे तर मेट्रो आणो मोनो रेल्वे या दोन्हीमधील प्रवासासाठी प्रवाशांनी कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर सांगण्यात आलेल्या उपाययोजनांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे हैदाबाद मुसळधार पावसामुळे काल जबरदस्त तडाखा बसलेल्या हैदराबाद शहरातील सखल आणि पूरग्रस्त भागात मदतकार्य सुरू आहे पावसाने बाधित निवासी वसाहतीमधील लोकांना आज सलग पाचव्या दिवशी अनेक समस्या भेडसावत आहेत

लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जात असून चोवीस तास आरोग्य तपासणी सेवा सुरु करण्यात आली आहे

तर राज्य सरकारकडून मुख्यमंत्री सहाय्यता संचामधून नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंच वाटप केलं जात आहे मधून दरम्यान हैदराबाद व आसपासच्या जिल्ह्यात पुढील तीन दिवसांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे आय पी एल इंडियन प्रीमिअर लीगच्या क्रिकेट स्पर्देह्त दुबई इथ सध्या मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सामना सुरु आहे

तत्पूर्वी आज दुपारी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स यांच्यातील मूळ सामना बरोबरीत सुटल्यानंतर तो सुपर ओव्हर मध्ये खेळवण्यात आला

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार